आयपीएलमध्ये सनरायझर्स हैद्राबादचा मुकाबला राजस्थान रॉयल्सशी हैद्राबाद डी सुरु

पहिल्या टप्प्यातल्या मतदारसंघांतले उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत काल संपली

महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातल्या सात मतदारसंघांत मतदान होणार आहे येथे मुख्य लढत नागपूरमध्ये असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी काँग्रेसचे नाना पटोले यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत लोकसभा निवडणुकीतसाठी आणखी अकरा उमेदवारांची नावं भारतीय जनता पार्टीनं आज जाहीर केली आजच्या यादीत जम्मू कश्मीर कर्नाटक मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांमधील उमेदवारांचा समावेश आहे

यामध्ये लोकसभेच्या माजी अध्यक्ष काँग्रेसच्या मीरा कुमार राजदचे शरद यादव आणि रघुवंश प्रसादसिंह यांची नावं आहेत कम्युनिस्ट पार्टीनं बिहारमधले पूर्व चंपारण आणि मधुबनी या मतदारसंघाचे आपले उमेदवार जाहीर केले

यामध्ये बिहारचे चार ओदिशाचे सात आणि उत्तर प्रदेशच्या एका उमेदवाराचा समावेश आहे भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं गेल्या पाच वर्षात सर्वसामान्यांसाठी अनेक महत्वाचे निर्णय घेऊन देशासंदर्भात चौकीदाराची भूमिका निभावली आहे आता चौकीदाराच्या पाठीशी उभं रहायचं की केवळ स्वतःसाठी काम करणाऱ्या नेत्यांच्या मागे रहायचं याचा निर्णय जनतेनं घ्यायची वेळ आली आहे असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं तेलंगणातल्या नगर कुर्नूल लोकसभा मतदार संघातल्या जाहीर सभेत ते बोलत होते

तेलंगणात वेगवेगळ्या वेळी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांमुळे मोठा आर्थिक बोजा पडला असून मुख्यमंत्र्याचा कारभार ज्योतिषशास्त्रानुसार चालतो अशी टीका त्यांनी केली घरबांधणी आष्युमान भारत यासारख्या विकास योजनांचा तेलंगणा राज्य सरकारनं उपयोग करुन घेतला नाही असा आरोपही मोदी यांनी केला त्याआधी मोदी यांनी ओदिशामधल्या प्रचाराची सुरुवात पाच कलमी विकास कार्यक्रम घोषित करुन केली कोरापूटे जिल्ह्यातल्या जैपूर क्वें त्यांनी विद्यार्थ्यांसाठी शिक्षण सुविधा रुग्णांना औषध सेवा बेकारांना रोजगार शेतक यांसाठी सिंचन योजना आणि सर्वसामान्यांसाठी जन सुनावणी या पाच विकास कामांच्या आधारे होणा या विकासासाठी भाजपाला मतदान करण्याचं त्यांनी आवाहन केलं

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सतत श्रीमंतांची पाठराखण करत आहेत तर काँग्रेस पक्षानं नेहमीच गरीब दुर्बल घटक आणि शेतक यांच्या कल्याणाचा विचार केला आहे अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली हरियाणातल्या यमुनानगर जिल्ह्यात घेतलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते भाजपा कधीच दिलेला शब्द पाळत नाही तर काँग्रेस नेहमीच आश्वासनाची पूर्तता करते असा दावा त्यांनी केला किमान उत्पन्नाची शाश्वती देणा या न्याय योजनेविषयी काँग्रेस पक्षानं केलेल्या घोषणेची आठवण करुन देऊन जर काँग्रेस पक्षाचं सरकार सत्तेत आलं तर लगेच या योजनेची अंमलबजावणी केली जाईल असं राहूल गांधी यांनी यावेळी बोलताना सांगितलं केंद्रात भाजपा पक्ष पुन्हा सत्तेवर आला तर घुसखोरीचा प्रश्न कायमचा निकालात निघेल असा विश्वास पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी मतदारांना दिला उत्तर बंगालमधे अलीपुरद्वार क्वें आज दुपारी त्यांनी निवडणूक प्रचाराला प्रारंभ केला त्यावेळी ते बोलत होते देशात बेकायदेशीरपणे घुसणा यांना प्रतिबंध केला जाईल असं ते म्हणाले घुसखोरीच्या मुद्यावरुन सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्ष व्होट बँकेसाठी राजकारण करत आहे अशी टीका शहा यांनी केली सध्याच्या सरकारनं केलेल्या कामांचा आढावा घेऊन जनताच देशाची सुरक्षा विकास आणि गरीबांच्या कल्याणासाठी काम करणा या पक्षाला निवडून देईल असं ते म्हणाले

गेल्या सोमवारीच व्हीव्हीपॅटबाबतची माहिती द्यायचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते यावर आगामी निवडणुका निर्भय आणि मुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी काही उपयुक्त सूचना आल्यास त्याप्रमाणे सुधारणा करता येतील असंही आयोगानं स्पष्ट केलं भारतीय कम्युनिस्ट पक्षानं लोकसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रकाशित केला आहे

राजा यांनी दिल्लीत सांगितलं

पुढच्या महिन्यात होणारी लोकसभा निवडणूक लढवण्याची हार्दिक पटेल याची आशा मावळली आहे

बडगाम जिल्ह्यातल्या सूतसू कलान छत्तेरगाम भागात झालेल्या दहशतवाद विरोधी कारवाईत दोन दहशतवादी ठार झाले या चकमकीत सैन्याचे पाच जण जखमी झाले त्यापैकी एक जण गंभीर जखमी आहे जैश ए महंमदचे अतिरेकी असल्याची सूत्रांची माहिती आहे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 जैश ए मोहम्मद या बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेचा हस्तक मोहम्मद असलम वाणी याच्याबरोबर अवैध व्यवहारांमधे त्याचा सहभाग होता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 बेहिशेबी पैशांचा स्रोताबाबत त्यांला स्पष्टीकरण देता आलं नाही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 असं चौकशीदरम्यान उघड झालं आहे जम्मू आणि कश्मीरमधे विभाजनवादी कारवाया करण्यासाठी शब्बीरला पैसे मिळत होते आणि त्यातून त्याने अनेक प्रकारची मालमत्ता जमवली टाच आणलेली मालमत्ता श्रीनगरमधल्या रावलपोरा बिल्या किंदी बागमधे आहे

उमेदवारांनी आपली गुन्हेगारी पार्श्वभूमी जाहीर करण्यासंबधी निर्देश देऊनही कार्यवाही न झाल्यामुळे न्यायालयाचा अवमान झाला आहे या आरोपासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस जारी केली आहे

आज द्पारी झालेल्या या सामन्यात भारतीय खेळाडूंनी तीव्र उंछाशक्तीनिशी मारलेल्या गोलांमुळे पोलंडचे खेळाडू संभ्रमित झाले